डेनोक्रासी डेनोग्राफी आणि दिमाग हे तीन डी भारताची शक्तीस्थानं आहेत

त्यावेळी ते बोलत होते या सदस्यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व जॉन चेम्बर्स यांनी केलं भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवल्या बद्दल प्रधानमंत्र्यांनी या प्रतिनिधींचे आभार मानले देशात सध्या स्टार्टअप साठी अनुकुल वातावरण असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला

नोबस्तिपुरस्कार विजव्तउर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज नवी दिल्ली ड्रं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भटघस्त्रीी

चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर कला याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं दिलघी निकाल न्यायमूर्ती आर भानूमती यांच्या अध्यक्षतखीलाच्या पीठानं रद्दबातल ठरवला चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फटीळला होता

न्यायालयानं आज चिदंबरम यांना एक लाख रुपयांच्या वैयतिक जात मुचलक्यावर आणि तितक्याच रकमध्या अनामत रकमध्या जामीन दिला न्यायालयाच्या परवानगीशिवाय चिदंबरम यांना दशीसोडता यधीर नाही तसंच सीबीआयनं चौकशीला बोलावल्यावर त्यांना हजर व्हावं लागद्वी असं न्यायालयानं निकालात म्हटलं आह झात्र हा निकाल चिदंबरम यांच्याविरुद्धच्या विर कोणत्याही प्रकरणात लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट कलि

परिषदेनं मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारतीय ऊद्योगातल्या तीन प्रकल्पांना या आधूनिक आयुधांच्या डिझाईन विकास आणि उत्पादनासाठी ही मंजूरी दिली आहे मेक टू श्रेणीमधल्या या तीन प्रकल्पांमुळे खाजगी उद्योगातल्या संशोधन आणि विकासाला चालना मिळेल गुवाहाटी ि ्वीं भारत आणि बांगलादक्षी यांच्यातल्या बैठकीला आज सुरुवात झाली बैठकीच्या उद्घाटनच्या वळी आसाम आणि त्रिपुराच मुख्यमंत्री केंद्रीय रस्तविहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री व्ही

आज सकाळच्या सत्रात भारतान दक्षिण अफ्रिकेचे दोन फलंदाज पटापट बाद केले त्यांना कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर टाकता आली नाही आज सकाळी शाबाद नदीम यानं हे दोन गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला

मुलींनी केलेली विशेष कामे भारत कि लक्ष्मी या बोधवाक्यासह समाज माध्यमांवर प्रसारित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळच्या मन की बात याकार्यक्रमात केलं होतं आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला असून या दिवाळीत मुलींच्या सत्कारासाठी गावागावात शहरात कार्यक्रम आयोजित करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं होतं त्यांच्या या सूचनेला पाठिंबा दर्शवणारा व्हीडीयो मेसेज भारताची बह्यमिंटन पटू पी

सिंधू आणि आघाडीची अभिनेत्रा दिपीका पडूकोण यांनीही समाज माध्यमावर प्रसारित केला आहे भारतानं कर्तारपूर कॉरिडॅर करारावर गुरूवारी स्वाक्षरी करणार असल्याचं काल पाकिस्तानला सांगितलं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

वास्तविक यात्रेकरूंच्या सुविधांची बहुसंख्य कामं भारतानंच केली असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे

जम्मू कश्मीरमधप्रिंछ जिल्ह्यात काल पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अकारण अंदाधुंद गोळीबार कला सतर्क भारतीय सैनिकांनी या गोळीबाराला चोख प्रत्यत्तर दिलं या हल्ल्यात भारताला कसलीही हानी पोचल्याचं वृत्त नाही